काँग्रससह विरोधी बाकांवरच्या अनेक सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे जम्मू काश्मीरचाच भाग असून जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग असल्याचं शहा यांनी हे विधेयक मांडताना नमूद केलं काँग्रेसचे सदस्य मनीष तिवारी यांनी या विधेयकाला विरोध करत जम्मू काश्मीरचं एक स्वतंत्र संविधान आहे राज्याच्या विभागणीनंतर त्या संविधानाचे काय होणार असा प्रश्न विचारला या विभाजनापूर्वी केंद्र सरकारने संबंधित राज्याच्या संविधानाचा विचार केला नाही असा आरोप तिवारी यांनी केला भाजपचे जुगलकिशोर शर्मा तसंच डॉ जीतेंद्रसिंह यांनी या विधेयकाच्या बाजूने तर द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू तसंच तृणमूल काँप्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी या विधेयकाच्या विरोधात मत मांडलं

याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्ष निश्चितच पाळेल असं दार्जिलिंगचे भाजप खासदार राजू बिस्ता यांनी म्हटलं आहे

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे या नुसार आज झालेल्या सुनावणीत निर्मोही आखाड्यानं या संपूर्ण जागेवर दावा सांगत सुमारे पावणे तीन एकरांचा हा परिसर गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं रामजन्मभूमी परिसराच्या आतलं अंगण अंगणातली सीता रसोई चौथरा तसंच भंडारगृह याचा ताबा कायम निर्मोही आखाड्याकडे होता आणि त्याबाबत कधीही कोणताही वाद नव्हता असं आखाड्याकडून सांगण्यात आलं या सर्व जागेचा ताबा आणि व्यवस्थापन निर्मोही आखाड्याकडे सोपवावं अशी मागणी आखाड्यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे या प्रकरणातल्या कोणत्याही पक्षाचा युक्तिवाद थांबवण्याचा न्यायालयाचा विचार नाही सर्व पक्षांनी युक्तिवाद करताना न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं म्हटलं आहे

राज्यातले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसंच सर्व गट विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मुनगंटीवार थेट चर्चा करतील राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे काही भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामूळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सखल भाग जलमय झाला आहे अनेक भागात नद्यांचं पाणी पुलांवरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे

सांगली तसंच सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्यानं सांगलीत कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे नदीकाठची शेतं तसंच वसाहतींमध्ये पाणी शिरलं असून जिल्यातल्या सुमारे दहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ चं पथक दाखल झालं आहे

बीडच्या क्रीडा अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे

त्यांच्या विरोधात मंगरुळपीर पोलिस ठाण्यात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे